याप्रकरणी सरकारनं आजच निवेदन करुन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली मात्र विधानपरिषद सदस्याचा प्रश्र सभेत चर्चेला येवू शकत नाही असं अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनीही हा सभागृहाचा विषय नाही असं सांगत विधान परिषदेत जो निर्णय होईल त्याचं निवेदन सभेत केलं जाईल असं स्पष्ट केलं मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान नं झाल्यानं शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला दरम्यान औरंगाबाद शहरातला कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशिल आहे असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले आमदार छगन भूजबळ यांना खाजगी रुग्णालयात उपचार देण्याचा मुद्दा आणि जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा मुद्दा विधानपरिषदेतही चर्चेत राहिला भूजबळांना खाजगी रुणालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली तर जे

रुग्णालय सरकारी असून त्याच्या कामकाजाबाबत प्रश्रचिन्ह उपस्थित करणं हा शासकीय रुग्णालयाचा अपमान असल्याचं मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं

जवानांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणा या परिचारकांचं निलंबन सदस्यत्व असेपर्यंत कायम ठेवावं अशी मागणी शिवसेनेनं लावुन धरली त्याला विरोधकांनीही पाठिंबा दिला असा ठराव पुढल्या एक वर्ष मांडता येणार नाही तोपर्यंत परिचारक यांना सभागृहात उपथित राहू देऊ नये असे निर्देश सभापतींनी सरकारला दिले हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं शम्मी यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या दिल आपना प्रित पराई हाफ टिकट पुरब और पश्चिम आदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा डिल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार होत आहेत समाजात एकता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिनं मंगळवेढा श्रिल्या संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळा पासून निघालेली समतावादी आज उस्मानाबादेत दाखल झाली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा सुरेखा भालेराव सचिन पाटील शरद गायकवाड शेषाद्री डांगे आदी मान्यवर उपस्थित होते

भूकंपाचे धक्के कोयना पाटण तालुका आणि पोफ़ळी परिसरात जाणवले मात्र कोठेही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

ही मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे

तर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे

शाळेतल्या परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी आणि विद्यार्थ्यांना त्रयस्थ पर्यवेक्षकासमोर दडपण येऊ नये म्हणून शालेय शिक्षकांच्या सोबतीला ज्येष्ठ नागरिकांना परीक्षेच्या वेळी देखरेखीसाठी बोलवण्याचा अभिनय प्रयोग पालघर तालुक्यातल्या चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी राबविला आहे